पाच ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल तर सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबर मतमोजणी होणार आहे

निवडणुकीच्या रणनितीवर यावेळी चर्चा करण्यात आली पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते

यापूर्वी झालेल्या बैठकीत साठ उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली होती असं सूत्रानं सांगितलं

हे दोघेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

पक्ष कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालय परीसरात जमा होऊ नये असं आवाहन पवार यांनी केलं आहे मात्र ईडीनं आतापर्यंत पवार किंवा अन्य कोणालाही या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेलं नाही

दरम्यान काल द्रसऱ्या दिवशीही या घटनेचे पडसाद राज्यात उमटले या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद आणि परभणी जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला शहरातल्या विविध भागासह सिल्लोड कन्नड पैठण गंगापूर वैजापूर या तालुक्यातही काही भागात बंद पाळण्यात आला औरंगाबाद शहरात निदर्शनंही करण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या भोकर फाटा इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं दरम्यान राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी शिखर बँक घोटाळ्या संदर्भातल्या जवळपास वीस चौकशी अहवालात पवार यांचं नाव कुठेही नसल्याचं सांगितलं जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अडकवू नये असं मत हजारे यांनी व्यक्त केलं

मन की बात या कार्यक्रम मालिकेचा हा सत्तावन्नावा भाग असेल आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व केंद्रावरुन तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एआर आय डॉट कॉम या संकेतस्थळावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल

औरंगाबाद शहरातही काल जोरदार पाऊस झाला

अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा निळवंडे ओझर आणि मुळा या धरणांतूनही पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे जायकवाडी धरणातून आणखी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनानं गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नाशिक जिल्ह्यातही पावसामुळे दोन दिवसात पाच जणांचे बळी गेले

मुंबई नवी मुंबई शहरातही काल पाऊस झाला

सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे

धूळे शहरात काल संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला जळगाव जिल्ह्यातल्या भवरखेडे इथं वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे उदगीर तालुक्यातल्या हाळी जवळील नदीला चांगलं पाणी आलं औसा तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्यामुळे काही शेताचे बांध फुटले असून कोथिंबर उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मात्र लातूरला पाणी प्रवठा होत असलेलं मांजरा धरण अद्यापही कोरडं आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तडेगाव इथले दोन युवक काल पूर्णा नदीत वाहून गेले कचरु गोफणे आणि नासेर नबी सय्यद अशी त्यांची नावं असून हे दोघे काल दुपारी बैल ध्ण्यासाठी नदीत उतरले असता ही घटना घडली

तसंच याच कालावधीत नांदेड ते दौंड प्रवासी रेल्वेगाडी कोपरगावपर्यंतच धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून रस्ता दुरुस्तीसाठी सात गावांनी काल घेतलेल्या महापंचायतीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून सर्वच उमेदवारांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे सोनपेठ तालुक्यातल्या गोदावरी काठच्या अकरा गावांच्या रस्त्यांचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे